प्रधानमंत्री आपल्या भाषणातून दारिद्र्य निर्मूलन परवडणारी आरोग्यसेवा आणि दहशतवाद तसंच हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न याविषयी माहिती देण्याची शक्यता आहे याशिवाय प्रधानमंत्री आपल्या भाषणात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या मुद्यासह भारताच्या आकांक्षांविषयीचे मुद्दे जागतिक पटलावर मांडतील असं मत अनेक तज्ञांनी व्यक्त केलं आहे

या भेटीत जागतिक विकास आणि परस्पर हितसंबंधांवर त्यांनी चर्चा केली अशी माहिती परराष्ट्रीय सचिव रवीश कुमार यांनी दिली आर्थिक वृद्वी दरावर लक्ष्य केंद्रीय करण्यासाठी सर्व मंत्रालयांनी आगामी चार तिमाहींचा विस्तृत भांडवली खर्चाची माहिती द्यावी अशी सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे प्रमुख मंत्रालयांच्या सचिव आणि अर्थ सल्लागारांशी चर्चा झाल्यानंतर सीतारामन यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली सर्व सेवा देणा यांची देयकं प्रलंबित राहू नयेत यावर बैठकीत चर्चा झाली छोट्या देयकांची बाकी राहू नये यासाठी सरकार वचनबद्ध असून सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आणि विविध मंत्रालयांच्या एजन्सी यांच्याबरोबरही लवकरच बैठक होईल असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं

राष्ट्रीय महामार्गावर मिनी बस क्स्पिरला धडकून हा अपघात झाला

मिनी बसचं नियंत्रण सुटल्यामुळे टायर फुटून हा अपघात झाल्याचं पोलिस अध्यक्षकांनी सांगितलं भारतीय लष्कराचं एक हव्विकॉप्टर आज भूतानमधे योनफुल्ला जवळ अपघातग्रस्त झालं अरुणाचल प्रदेशातल्या तवांगमधल्या खिरमु ध्रून योनफुल्ला ध्रूं ते जात होतं अपघातानंतर लष्करानं शोध आणि बचावकार्य सुरु केलं आहे एक ाजिन असणा या चिता या हेलिकॉप्टर भारतीय आणि भुतानी लष्कराचा पायलट चालवत होता जागतिक पर्यटन दिवस आज साजरा होत आहे भारतात यंदा पर्यटन आणि नोकऱ्या सर्वासाठी अधिक उत्तम भविष्य या संकल्पनेसह जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जात आहे यानिमित्तानं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान केले पर्यटन क्षेत्रातल्या सर्वकष विकासासाठी आंध्रप्रदेशला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला तर साहसिक पर्यटन गटात गोवा आणि मध्य प्रदेश संयुक विजेते ठरले उत्तराखंडला चित्रपट प्रोत्साहक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला केंद्र सरकार देशातल्या किनारी आणि नाविक संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली

छत्तीसगड उत्तरप्रदेश केरळ आणि त्रिपूरा या राज्यांमधल्या चार विधानसभा मतदारसंघांमधल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले उत्तर प्रदेशात हमिरपूरची जागा भाजपानं राखली आहे

त्रिपूरातल्या बदरघाट मतदारसंघात भाजपाचे उमेदवार मिमी मुजूमदार यांनी मार्क्सवादी कस्मुनिस्ट पक्षाचे उमेदवार बुलती विधास यांना पराभूत केलं केरळातल्या पाला विधानसभा मतदारसंघात एलडीएफ उमेदवार विजय झाले छत्तीसगडमधे काँग्रेसचे उमेदवार देवती कर्मा यांनी भाजपा उमेदवार ओजस्वी मांडवी यांचा पराभव केला या विधानसभा मतदारसंघांमधे सोमवारी मतदान झालं होतं राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मुंबई बेल्या कार्यालयात त्यांनी तो सुपूई केला अध्यक्षांनी राजीनामा स्वीकारला आहे राजीनाम्याचं कारण कळू शकलेलं नाही मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत मुंबई पोलिसांनी विनंती केल्यानंतर आज ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्याचं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं गृह खातं सांभाळलं असल्यानं जनतेला कोणताही त्रास होऊ नये म्हणून ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्याचं ते म्हणाले कार्यालयात येण्याची गरज नाही अस पत्रही ईडीनं पाठवल्याचं त्यांनी सांगितलं पाठिंब्याबद्दल पवारांनी राहुल गांधी शिवसेना यांचे आभार मानले ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते दरम्यान ईडीच्या कारवाई मुद्यावर शरद पवार राजकीय सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांसाठी आज अधिसूचना जारी झाली आणि त्याबरोबरच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होईल

दक्षिण कोरियात इन्विअॅन इथं सुरू असलेल्या कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या परुपल्ली कश्यपनं एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे

जागतिक क्रमवारीत कश्यप तिसाव्या तर जोरगनसन तेविसाव्या स्थानावर आहेत उपांत्य फेरीत कश्यपचा मुकाबला जपानच्या केंटो मोमोटा या अग्रमानांकित खेळाडूशी उद्या होईल

या सामन्यावर भारताचं वर्चस्व राहिलं अंतिम फेरीत भारताचा सामना बांग्लादेशबरोबर येत्या रविवारी होईल यजमान नेपाळ तसंच श्रीलंका संघ या स्पर्धेतून आधिच बाहेर पडले आहेत